राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमणा यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती

आंध्र प्रदेशमधल्या शेतकरी कुटंबातले रमणा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते

कोविडचा प्रसार रोखणं प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात हे दल राज्य सरकारला सहकार्य करणार आहेत हे दल राज्यांचा दौरा करुन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करणार आहेत यामध्ये उपचार सुविधा प्रतिबंधात्मक कार्य रुग्णखाटांची उपलब्धता रुग्णवाहिका व्हेंटिलेटर ऑक्सिजन इतर उपचार साहित्य आणि लसीकरणाचा समावेश आहे भारत सरकारनं तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांना या तीन राज्यांमध्ये नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलं आहे शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुनक कुमार यांची महाराष्ट्राचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

याअंतर्गत मास्क वापरणं वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य सुविधांवर भर देण्यात येणार आहे

गेल्या रविवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड प्रतिबंधासाठी जागरुकता आणि जनसहभाग महत्वपूर्ण असल्याचं म्हटलं होतं

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंबंधी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे

या परीक्षेचा निकाल तातडीनं लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विविध नसिँग कॉलेजमधल्या जी एन एम आणि ए एन

औरंगाबाद शहरातली सर्व द्कानं आणि बाजापेठ बंदला व्यापाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

त्यांनी यासंदर्भात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना पत्र लिहिलं आहे